ते विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर काम करणार आहेत या अधिकाऱ्यांची एक बैठक आज होणार आहे

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर विरांशी संपर्क टाळावा हात धूतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयूक्त सॅनिटा झिरनं हात वारंवार स्वच्छ करावेत शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावं असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे

येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार असल्याची ग्वाही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिली आहे या बँकेतल्या रोख रकमे विषयी काळजी करण्याचं काही कारण नाही असंही ते म्हणाले बँकेच्य सर्व शाखांमध्ये आणि एटीएम मध्ये पुरेशी रोख रक्कम असून बँकेला रोख रकमेसाठी ईतर स्त्रोतांवर अवलंबून राहण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे